दरम्यान मध्य प्रदेशात शहडोल इथं मोदी यांच्याविरूद्व केलेल्या कथित व्यक्तव्याबाबत काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

सरकारनं राज्यातल्या चारा छावण्यांची स्थिती सुधारावी आणि जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यात वाढ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे दुष्काळग्रस्त परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पवार यांनी दोन दिवसांपासून सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे त्यात यलमार मांगेवाडी इथल्या चारा छावणीची पाहणी करताना त्यांनी ही मागणी केली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातली अटकेची तरतूद सौम्य करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या वर्षीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत केंद्रसरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे

मात्र न्यायालयाचा हा निर्णय अडचण निर्माण करणारा असल्यानं त्यावर फेरविचार करावा अशी विनंती अटर्नी जनरल के

वेणूगोपाल यांनी काल न्यायालयाला केली देशातले कायदे सर्वांसाठी असावेत खुल्या वर्गासाठी किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी असू शकत नाहीत असं न्या अरुण मिश्रा आणि न्या उदय लळीत यांच्या पीठानं सांगितलं देशातल्या जनतेला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांद्वारे प्रयत्न चालूच ठेऊ अशी भूमिका भारतानं घेतली आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं जधी ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केल्याचं स्वागत करताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कूमार यानी भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरणार असून याकरता भारतानं केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात आधी शंभर पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली